नक्षलवाद्यांनी काल केलेला हल्ला आणि दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या द्रष्टीनं आज राज्य मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात काल द्पारी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे पंधरा जवान शहीद झाले होते आणि त्यांना नेणाऱ्या वाहन चालकाचा यात मृत्यू झाला होता दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गुहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे ग्रहराज्यमंत्री दिपक केसरकर आज गडचीरोलीला भेट देणार असून शहिदांना मानवंदना देणार आहेत

त्यांचा पार्थीव देह आज संध्याकाळी तरोडा गावी अंत्यसंस्कारासाठी आला जाईल अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी घेतलेल्या या निर्णयाची उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी एका संदेशाद्वारे प्रशंसा केली आहे सर्व सदस्य देश अझरला शस्त्रास्त्र घेऊन जाण्यापासून रोखणं त्याची संपत्ती जप्त करणं आणि त्याला प्रवास करण्यापासून रोखणं या निर्बंध समितीच्या निर्णयांचं पालन करतील अशी आशा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मध्यप्रदेशात राजगड नीमूच आणि शिहोर इथं प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्या झारखंड आणि राजस्थानात प्रचार सभा होणार आहेत सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा आज रायबरेली इथं प्रचार सभेला संबोधित करणार आहेत भाजपा नेते महेश शर्मा यांचीही आज रायबरेलीत प्रचार सभा होणार आहे

पी नड्डा आज सुलतानपूर आणि अमेठी जिल्ह्यातल्या पार्टी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतापगड आणि लखनौ इथं प्रचारसभा होणार आहे

या भागात झालेल्या बर्फव्रष्टीमुळे हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता

दरम्यान भारतीय विमान प्राधीकरणानं फानी चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता समुद्र किनाऱ्यांवरील सर्व विमानतळांना सावध राहण्याची सूचना केली आहे कोणत्याही परिस्थीतीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे असं या विमानतळांच्या संचालकांना कळवण्यात आलं आहे

केवळ दोन महिन्यात आवक वाढली असुन दर वाढले आहे मात्र आवक वाढल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे